वाराणसी इथं आयोजित पंधराव्या प्रवासी भारतीय दिवसाचं उद्घाटन मोदी यांच्या हस्ते आज झालं त्यावेळी ते बोलत होते गेल्या साडे चार वर्षांच्या कालावधीत सात कोटी बनावट लाभार्थी शोधून काढले असून थेट लाभ हस्तांतरण योजनेअंतर्गत विविध योजनांतर्गत पाच लाख ऐंशी हजार कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती त्यांनी दिली

मुंबईत आज झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत काही महत्तवपूर्ण निर्णय घेण्यात आले बैठकीत काही दिव्यांग व्यक्तींसाठी हरित उर्जेवर चालणा या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनांवरची द्कानं मोफत उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला तसंच शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शंभर कोटींचा निधी िि िि ि ि ि ि आरडी उपलब्ध करुन द्यायला मंजुरी देण्यात आली मुंबईतल्या सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी केंद्र शासन पुरस्कृत महिला सुरक्षितता पुढाकार योजना राबवायला तसंच पुण्यातल्या फर्ग्यूसन महाविद्यालय या स्वायत्त संस्थचं रुपांतर फर्ग्यूसन विद्यापीठात करायला या बैठकीत मान्यता देण्यात आली

हे अभियान यापूर्वीच्या सागर कवच अभियाना प्रमाणेच असणार आहे

त्यामुळे समुद्रात जाणाऱ्या बोटींवच्या सदस्यांनी आपापली कायदेशीर ओळखपत्रं मूळ स्वरुपात जवळ ठेवावीत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून कायदेशीर परवाने बोटींवर ठेवावेत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करावी असं सातपाटी पोलीस ठाण्याचे सहा पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर यांनी सांगितलं आहे राज्य सरकारनं आता ड्रोनच्या सहकार्यानं पिकपेऱ्याच्या माहितीचं सर्वेक्षण करण्याच काम सुरु असल्याची केलं माहिती राज्य कृषीमुल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी दिली औसा तालुक्यातल्या लोदगा इथल्या फिनिक्स फाउन्डेशनमधे ड्रोनच्या वापराची कार्यशाळा झाली होती त्यावेळी त्यानीही माहिती दिली

सर्व जखमी ना कळंबोली च्या िजीमे रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे बस पुण्याहून मुंबई कडे जात असताना हा अपघात झाला

त्यामुळे आता प्रलंबित जमिन मोजणी प्रकरणे आणि नगर भूमापन कामांचा निपटारा गतीनं आणि सुलभ होण्यास मदत होणार आहे असं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

त्यानंतर या न्यायालयानं गहाळ कागदपत्रांच्या छायाप्रती सादर करण्याची परवानगी दिली होती त्याला या खटल्यातले एक आरोपी समीर कुलकर्णी यांनी आव्हान दिलं आहे त्याची सुनावणी काल मुंबई उच्च न्यायालयात न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती ए एस गडकरी यांच्या खंडपीठासमोर झाली